त्यामुळे गृह वाहन आणि व्यक्तीगत कर्जावरचे व्याजदर कमी होण्याची अपेक्षा आहे रिजर्व बँकेच्या वित्त धोरण समितीनं तीन दिवसांच्या बैठकीनंतर आज मुंबईत चालू आर्थिक वर्षांचं पहिलं द्विमासिक पतं आणि वित्त धोरण जाहीर केलं वाढीला चालना देतानाच चलन फुगवट्याचा दर चार टक्क्याच्या पातळीवर राखण्याच्या दृष्टीनं हा निर्णय घेतला असल्याचं रिजर्व बँकेच्या प्रसिद्वी पत्रकात म्हटलं आहे

आर आर अर्थात राखीव रकमेचं प्रमाण मात्र जैसे थे म्हणजेच चार टक्के ठेवलं आहे रेपो दर सव्वा सहा टक्क्यावरुन सहा टक्के रिवर्स रेपो दर सहा टक्क्यावरुन पावणे सहा टक्के तर बँक दर साडेसहा टक्क्यावरुन सव्वासहा टक्के केला आहे

राज्यात तिसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज दुपारी तीन वाजता संपली दाखल झालेल्या अर्जांची उद्या छाननी होईल तर सोमवारी आठ तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत

काँप्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी आज केरळमधे वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांच्याबरोबर प्रियंका गांधी वड्रा आणि काँप्रेसचे ज्येष्ठ नेते होते

यावेळी त्यांनी निवडणूक आयोगालाही लक्ष्य केलं आमची सत्ता आल्यास पुलवामा घटनेबद्दल बोलण्यास मनाई करणाऱ्या निवडणूक आयोगाला दोन दिवस कारागृहात टाकू असेही ते म्हणाले निवडणूक आयोग भाजपाचा हस्तक म्हणून काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला काँप्रेस पक्षाने विकासाची चर्चा न करता स्थानिक मुद्दावर चर्चा करुन जनतेत संभ्रम निर्माण करण्यापेक्षा राष्ट्रहिताच्या आणि विकासाची तुलना करणाऱ्या मुद्द्यावर चर्चा करावी असं आवाहन लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी आज पत्रकार परिषदेत केल संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले की गेल्या साठ वर्षात झालेली विकास कामे आणि गेल्या चार वर्षात झालेल्या विकास कामाची तुलना करुन त्यावर चर्चा करण्याच आवाहन त्यांनी केलं येत्या सोमवारी लातूर आणि उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी औसा इथं प्रधानमंत्र्यांची जाहीर सभा होणार असल्याचं ते म्हणाले पालघर राखीव लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी काल बुधवारी दुसऱ्या दिवशी एक अर्ज दाखल करण्यात आला बहुजन महा पार्टीच्या राजू दामू लडे यांनी हा अर्ज दाखल केला

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जीवन कार्यावर आधारित चित्रपटाचं प्रदर्शन थांबवावं या आशयाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय येत्या आठ तारखेला सुनावणी घेणार आहे न्यायमूर्ती एस ए बोबडे यांच्या पीठानं हे निर्देश दिले काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्यांनी दाखल केलेल्या या याचिकेत मुंबई उच्च न्यायालय तसंच इंदूर उच्च न्यायालयानं या चित्रपटाच्या प्रदर्शनात हस्तक्षेप करण्यास नकार दिला असल्याचं म्हटलं आहे या संदर्भात निवडणूक आयोग निर्णय घेईल असं मुंबई उच्च न्यायालयानं आपल्या निर्णयात म्हटल्याचं पीटीआयचं वृत्त आहे या चित्रपटाचं उद्या पाच एप्रिलला होणारं प्रदर्शन काही दिवस पुढे ढकललं जाण्याची शक्यता याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी वर्तवली आहे मराठवाड्यात आज उस्मानाबाद बीड लातूर नांदेड या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे दुपारी तीन ते सायंकाळी सात या वेळेत शेतीची कामं करू नयेत विजा चमकत असताना उघड्यावर जाऊ नये झाडं विजेचे खांब किंवा पाण्याच्या स्रोताजवळ जनावरं बांधू नयेत असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे विदर्भातही काही ठिकाणी तसंच दक्षिण महाराष्ट्रात सांगली कोल्हापूर या जिल्ह्यातही विजांच्या कडकडाकसह पावसाच्या सरी येण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे